त्यामुळे सर्वांनीच सुरक्षा उपायांच पालन करावं आणि पात्र नागरिकांनी न घाबरता लसीकरण करुन घ्यावं असं आवाहन करत आहोत सुरक्षित राहा आणि कोरोना संसर्ग रोखण्यासाठी मास्क वापरा हात वारंवार स्वच्छ ध्रवा आणि सुरक्षित अंतर राखा

मुख्यमंत्री उद्दव ठाकरे यांच्या संकल्पनेतून उदयाला आलेल्या या उपक्रमात आत्तापर्यंत मुंबईतल्या एक हजार डॉक्टरांनी सहभाग घेतला सर्वसामान्यांसाठी माझा डॉक्टर बनून त्यांना मार्गदर्शन करण्याचं आवाहन यावेळी मुख्यमंत्र्यांनी केलं त्याचप्रमाणे गृहविलगीकरणातल्या रुग्णांना योग्य ते मार्गदर्शन आणि उपचार करण्याकडे विशेष लक्ष देण्यासही त्यांनी यावेळी सांगितलं आपल्या जवळच्या कोविड उपचार केंद्रात सेवा बजावण्याचं आवाहनही त्यांनी सर्व डॉक्टरांना केलं

काही जिल्ह्यांमध्ये लॉकडाऊन लावण्यात आला आहे तर काही ठिकाणचा लॉकडाऊन वाढवण्यात आला आहे

अत्यावश्यक सेवा वगळता इतर सर्व दुकानं बंद ठेवण्यात आली आहेत

मात्र सकाळी सात ते दुपारी दोन वाजेपर्यंतच ही दुकानं उघडी असणार आहेत

जिल्ह्यात आता रुग्णालयं आणि मेडिकल दुकानं वगळता सर्वकाही बंद राहणार आहे

मात्र अशातच आता एका साखऱ कारखान्याचं रुपांतर ऑक्सिजन निर्मिती प्रकल्पात कऱण्यात आलं आहे

या साखर कारखान्यात इथेनॉल निर्मितीसाठी उभारलेल्या यंत्रणेत बदल करून हवेतल्या नायट्रोजनला वेगळं करून शुद्ध ऑक्सिजनची निर्मिती करण्याची यंत्रणा इथं कार्यान्वित करण्यात आली आहे या ऑक्सिजन निर्मिती प्रकल्पाच्या सर्व चाचण्या पूर्ण झाल्या असून एक ते दोन दिवसात रुग्णांची गरज भागवण्यासाठी हा ऑक्सिजन पुरवला जाणार आहे

ऑक्सिजन बचत पणे राज्यात अनेक ठिकाणी ऑक्सिजनचा तुटवडा भासत आहे अशातच उपलब्ध ऑक्सिजन वाया न घालवता त्याची बचत आणि काटकसरीने वापर करण्याचा कौतुकास्पद प्रयोग पुणे महानगरपालिकेनं केला आहे या प्रयोगाविषयी जाणून घेऊया आमच्या प्रतिनिधीकडूनः प्णे महापालिकेच्या आरोग्य विभागानं बचत हीच निर्मिती या तत्त्वाचा पुरेपूर वापर करत महापालिका रुग्णालयांमध्ये प्राणवायू वाचवण्यासाठी विविध उपाययोजनां केल्या आहेत

ऑक्सिजनचा गरजेपेक्षा कमी पुरवठा लक्षात घेऊन त्याचा वापर कमी करण्यासाठी पालिकेने प्रमुख चार रुग्णालयात ऑक्सिजनचे ऑडिट केलं जेव्हा रुग्ण चेहऱ्यावरून ऑक्सिजन मास्क काढतो तेव्हा प्राणवायूचा प्रवठा लगेच बंद केल्यानं बचत होण्यास सुरुवात झाली आहे एका ऑक्सिजन बेडवरच्या रुग्णाला एका मिनिटाला पाच लिटर ऑक्सिजनची गरज असते रुग्णाची दिनचर्या लक्षात घेता यापूर्वी दररोज साधारणपणे दोन तास प्राणवायू वाया जात होता त्यावर प्रशासनानं आता नियंत्रण आणलं आहे आकाशवाणी बातम्यांसाठी भूषण राजगुरु यांच्यासह प्रिया बेल्हेकर पुणे

राज्याच्या सार्वजनिक आरोग्य विभागाने दिलेल्या निर्देशानुसार जिल्हा परिषदेच्या सहकार्यातून या गावांची निश्चिती करण्यात आली आहे ज्या गावात संक्रमण वाढत आहे ती गावं अति जोखमीच्या गटात असून ज्या गावातलं संक्रमण न वाढता कायम राहिलं आहे ती गावं जोखमीच्या गटात समाविष्ट करण्यात आली आहेत पुण्याचे जिल्हाधिकारी डॉ राजेश देशमुख यांनी या गावांची यादी जाहीर केली असून या गावांमध्ये योग्य त्या उपाय योजना करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत

या सेंटरचं उद्वाटन काल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीचे अध्यक्ष भंते आर्य नागार्जुन सुरई ससाई यांच्या हस्ते करण्यात आलं

सातारा जिल्ह्यातल्या फलटण तालुक्यातल्या एका रुग्णालयात हा वॉर्डबॉय काम करत होता

या वॉर्डबॉयला अटक करण्यात आली असून पोलीस पुढील तपास करत आहेत

त्यामुळे सलून व्यावसायिकांचा अत्यावश्यक सेवेत समावेश करून आठवड्यातून तीन दिवस सलून उघडण्यास परवानगी द्यावी अशी मागणी सलून व्यावसायिकांच्या संघटनेने आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्याकडे केली आहे निर्बंधांची अंमलबजावणी करून व्यवसाय केला जाईल असंही या संघटनेकडून सांगण्यात आलं

काल दुपारी एकच्या सुमारास ही घटना घडली या मृतांच्या नातेवाईकांनी डॉक्टरांचा कक्ष आणि रुग्ण नोंदणी केंद्रासह अतिदक्षता विभागातही तोडफोड केली त्याचबरोबर डॉक्टरांच्या वाहनांच्या काचा देखील फोडण्यात आल्या अवधूतवाडी पोलिस ठाण्यातल्या पोलीसांनी घटनास्थळी धाव घेत मृतांच्या नातेवाईकांची तक्रार दाखल करुन घेतली पालघर डॉक्टर मारहाण पालघर जिल्ह्यात एका राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्याने रुग्णाच्या बिलाच्या रकमेवरुन रुग्णालयातल्या कर्मचाऱ्यांना मारहाण आणि शिवीगाळ केल्याचं समोर येत आहे पालघर जिल्ह्यातल्या बोईसर ताराप्र एमआयडीसी भागातल्या एका रुग्णालयात हा प्रकार घडला या घटनेनंतर रुग्णालयातल्या कर्मचाऱ्यांनी पोलिस ठाण्यात धाव घेतली आणि दोषींवर कारवाई झाल्याशिवाय कामावर परतणार नसल्याचं सांगत संपाचा इशारा दिला कारवाईच्या आश्वासनानंतर हे सर्वजण आपल्या कामावर परतले नाशिक आकडेवारी नाशिक जिल्ह्यात नवे कोरोनाबाधित आढळण्याचं प्रमाण कमी होत असल्याने दिलासादायक चित्र आहे